त्यावरून भरसीय सलोख्यात्री प्रखीन संस्कृती किती मजबूत आहे हे प्रतिबिंबित होतं अशी प्रतिक्रिया अध्यक्रिंत्री नरेंद्र मोदी यत्री दिली

सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नसून शांततापूर्ण वातावरण कायम रहावं यासाठी पोलीस दल सज्ज आहे अयोध्येचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष पांडे यांनी आकाशवाणीला सांगितलं की सर्व समुदायांना विधासात घेऊन पोलिसांनी चर्चा केली आहे मिश्र लोकसंख्येच्या भागात आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचं लक्ष आहे भारतातून पाकिस्तानात जाणा या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी स्वागत केलं आहे त्यांच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवर म्हटलंय की या उपक्रमामुळे परस्पर सड्राव आणि सामंजस्य वाढीला लागेल या कॉरिडॉरवर पंजाबमधे डेराबाबा नानक थेल्या तपासणी चौकीचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं

पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित मिलाद महफील आणि सिरत कॉन्फरन्स देशभरात विविध ठिकाणी होत आहेत दिल्लीच्या जामा मशिदीत आज नेहमीप्रमाणे शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोंविद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

कुशल मनुष्यबळामुळेच देशाचं पाच हजार कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न त्यातूनच साकार होईल असं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलीस जवान शहीद झाले तक्वार िंग ते कामावर जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला युरेनियम समृद्ध करण्याचं प्रमाण तिणनं आता पाच टक्केपर्यंत आणलं आहे

मात्र अमेरिका या करारातून बाहेर पडल्यानंतर आपणही हा करार जुमानणार नाही असं आणनं स्पष्ट केलं होतं